कच्चा तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या मूल्यातही घसरण लक्षात घेत रिझर्व्ह बँक रेपो दरात चालू आर्थिक वर्षात सलग तिस यांदा वाढ करण्याचा निर्णय घेईल असा तज्ञांचा अंदाज होता

पतधोरण आढावा जाहीर झाल्यानंतर तेल आणि गॅस कंपन्याचे समभाग घसरते

ते नाशिक शिं महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलत होते

आज डिझेलबाबत निर्णयाची अंमलबजावणी होईल असं त्यांनी सांगितलं तेल कंपन्यांच्या दर नियंत्रणसंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करत आहे मात्र सर्वात महत्वाचा निर्णय जी एस टी परिषदेनं घेणं अपेक्षित असून जीएसटीत ब्रेनतेलाचा समावेश केला तर देशभरात एकसारखे दर होतील असंही ते म्हणाले

प्रशिक्षणार्थीनी शानदार संचलन केलं यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबरच नाशिकये पालकमंत्री गिरीश महाजन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि रणजित पाटील तसंच पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते काम नसलेल्या प्रत्येक हाताला काम मिळावं यासाठी रोजगार हमी योजनात अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं गावनिहाय निकड आणि काम करणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन कामांची संख्या वाढवावी अशी सूचना महाराष्ट्र विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी आज केली ते आज पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित स्थानिक लोकप्रतिनिधींचीच्या बैठकीत बोलत होते समिती सदस्य आमदार विनायक मेटे त्यांच्या सोबत होते

काम उपलब्ध होईल याचा विक्षास देऊन त्यांची मजूरी वेळेत याचीही दक्षता घ्यावीविहीरींची कामं वाढवावीत तसंच नागरीकाचं स्थलातर रोखण्यासाठी रोहयोच्या कामांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशा सूचना त्यांनी केल्या संत जगमित्र सूतगिरणी कर्ज थकबाकीप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाला अंबाजोगाई न्यायालयानं स्थगिती दिली आहे गेल्या पाच सप्टेंबरला याच न्यायालयानं हे आदेश दिले होते यासंदर्भात आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नसल्यानं या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी मुंडे यांनी न्यायालयाकडे केली होती

आकाशवाणी मुंबईनं निमंत्रितांसाठी आकाशवाणी संगीत संमेलनाचं आयोजन केलं आहे

या कार्यक्रमात रसिकांना पंडित देबाशिष भट्टाचार्य यांचं सरोदवादन आणि विदुषी अरुणा साईराम यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेता येईल

विदर्भात हवामान कोरडं राहिलं येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल याकाळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

या महाआरोग्य शिबिराची तयारी जिल्ह्यातल्या दहाही तालुक्यात सुरु असुन त्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर मुख्यमंत्र्याचे स्वीय साहाय्यक अभिमन्यु पवार यांनी वर्ताहर परिषदेत सविस्तर माहिती दिली या शिविरासाठी डॉ रणजीत जगताप डॉ रमाकांत पांडा डॉ तात्याराव लहाने डॉ मिहीर बापट यांच्यासह दिड हजार डॉक्टर सेवा देणार आहेत रुग्णांची प्राथमिक तपासणी एक आक्टोबरपासून ठिकठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पालिकेच्या रुग्णालयात सुरु झालेली आहे ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यांच्यावर लातुरात आणि गरजेनुसार पुण्या मुंबईत शासकीय आणि खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया पुढच्या दोन महिन्यात केली जाणार आहे